औरंगाबाद महापालिका हददीतल्या सर्व शासकीय आणि खाजगी शाळा तीन जानेवारी पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज दिली आहे

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

नाशिकमध्येही काही शिक्षण संस्था आणि पालक संघटनांचा शाळा स्रु करायच्या निर्णयाला विरोध आहे त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र पोलीस अकादमी इथं एका कार्यक्रमानंतर भ्जबळ यांनी सांगितलं की उद्या शिक्षण विभागाचे अधिकारी तसंच काही शिक्षक आणि पालक संघटनांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल

उस्मानाबादमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्सार नववी ते बारावी पर्यंतच्या विदयार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती न करण्याच्या सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत

याकामासाठी मध्य रेल्वेनं आज चार तासाचा रेल्वे मेगा ब्लॉकही घेतला होता गर्डरचा उरलेला भागही उद्या प्न्हा चार तासाचा मेगा ब्लॉक घेऊन प्ढे सरकवला जाणार आहे याम्ळे गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या प्लाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे हा ब्रिटीशकालीन प्ल वाहत्कीच्यादृष्टीनं धोकादायक झाल्यानं पाडला होता मात्र प्लाच्या द्रुस्तीचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणला भेट देऊन आज झालेल्या कामाची पाहणी केली

या आढावा बछकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते यात लोकसंख्येतल्या गटांचा प्राधान्यक्रम आरोग्य सेवकांशी संपर्क शीतगृह सोयींमधे वाढ आणि लस टोचणाऱ्यांची संख्या वाढवणं या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला हतात्मा स्मृती दिनानिमित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हतात्मा चौक इथं हतात्म्यांच्या पवित्र स्मृतीला प्ष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली म्ंबईसह संय्क्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेनं सर्वस्व पणाला लावून लढा दिला

यावेळी ग़हमंत्री अनिल देशम्ख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि म्बईचे पालकमंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते

टाळेबंदीच्या काळात रोजगार नसल्यानं सामान्य जनता द्र्धर आर्थिक संकटाला तोंड देत आहे अशा काळात राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी उभं राहणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं वीज देयकाची मोठी रक्कम जनता भरू शकत नाही टाळेबंदीच्या काळात जनतेला रोजगार काम धंदा आर्थिक उत्पन्न नसल्यानं सामान्य माणसांचे हित पाहणे राज्य सरकारचं काम आहे असं ते म्हणाले

त्याम्ळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसंच आचार संहितेचा भंग न करता विठ्ठल रुक्मीणीची पाद्यपुजा होणार आहे

नितीन राऊत यांनी केली आहे ते काल म्बईत वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांकडच्या थकीत कृषी वीज देयकांची टप्प्याटप्प्यानं वसुली केली जाईल असं त्यांनी सांगितलं

त्याम्ळे प्रशासकीय कामाचा खोळंबा झाला असून पालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे पालिकेचे विविध प्रकारचे कर सप्त प्रणाली मार्फत आकारले जातात ही प्रणाली अध्ययावत होईपर्यंत पर्याय दिले असले तरी या कामाचा फटका पालिकेच्या महसूलाला बसत आहे

राज्यानं एक कोटी चाचण्यांचा टप्पा पार केला आहे

श्रीमंत चव्हाण यांनी दिली

जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा पिंपळे इथं विदयुत शॉक लागून विहिरीत बुडुन मृत्यमुखी पडलेल्या तीन भावांच्या क्टूंबियांची कृषीमंत्री दादा भूसे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं मृतांच्या क्ट्ंबियांना शासनाच्या गोपीनाथराव म्ंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दरम्यान मृतांच्या क्ट्ंबियांना तीस लाखांची मदत द्यावी तसंच रात्रीऐवजी दिवसा वीजप्रवठा करावा अशी मागणी होत आहे

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीनं आज विनोदी कलाकार भारती सिंह हिच्या मूंबईतल्या घरावर छापा घातला अभिनेता स्शांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे भारती सिंहच्या घरासह अंधेही लोखंडवाला आणि वर्सोवा इथं तीन वेगवेगळ्या ठिकाणी देखील एनसीबीने आज धाडी टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यातील आघाडी सरकार मधला विसंवाद आणि जनहितविरोधी निर्णय पाहता एक वर्षाच्या अपयशी कारकिर्दी विरोधात जनता या पदवीधर निवडणुकीत रोष व्यक्त करेल असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे कोरोना काळातलं वीज बिल माफ करण्यासह शाळा स्रू करणे यासारख्या निर्णयामुळे सरकारमधला विसंवाद जनतेसमोर आला असून जनता त्यावर सरकार विरोधी मत नक्की व्यक्त करेल कोरोना काळात केंद्र सरकारने राबवलेल्या विविध जनहिताच्या योजनांम्ळे नागरिकांना दिलासा मिळाला असं दरेकर यांनी म्हटलं आहे

अन्न प्रक्रिया उद्योग उद्योगमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरमंत्रालयीन समितीच्या बठकीत या प्रकल्पांना मंज्री मिळाली

चंद्रपूर जिल्ह्यात घ्ग्ग्स इथल्या वर्धा नदीत तीन म्लं ब्डाली तर दोन जण स्दब्धानं बचावले ही म्लं नदीत पोहायला गेली होती ब्डालेले तीघेजण खोल पाण्यात गेले होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ब्डालेल्या म्लांचा शोध अद्यापही स्रु आहे

यानिमितानं आज दिल्लीतला राष्ट्रीय य्द्ध स्मारकात शहीदांना श्रद्धांजली वाहन वर्धापनदिनाच्या सोहळ्याला स्रुवात झाली संरक्षण सचिव डॉ अजय क्मार आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी एनसीसीच्या वतीनं प्ष्पचक्र अर्पण केलं

एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे भारत पर्यावरण बदलाच्या सर्व आव्हानांवर मात करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे कोल्हाप्रच्या करवीर तालुक्यातले समिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्म् काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण आलं राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सम्र्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हतात्मा झाल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे